यामुळे सार्कची विश्वासार्हता वाढायला मदत होईल असंही मोदी यांनी पत्रात म्हटलं आहे दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून सार्कमधल्या भारताच्या सहभागाला वारंवार आव्हानं दिलं जात असल्याचं म्हणत मोदी यांनी पत्रातून पाकिस्तानलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावाला आहे

सुरुवातीला टपालादवारे आलेली मतं आणि नंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या मतांची मोजणी होईल

ते काल म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते भाजपा या महिन्याच्या अखेरपर्यंत प्रदेशाध्यक्षासह पक्षस्तरावरच्या सर्व नियुक्त्या पूर्ण करेल अशी माहितीही पाटील यांनी दिली आहे

उन्नाव बलात्कार पिडीतेला ती न्यायालयात जात असताना बिहार पोलिस क्षेत्रातल्या तिच्या गावी जाळलं होतं त्यानंतर नवी दिल्ली इथल्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला आरोपींविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे आकाशवाणी वृत्तविभागातर्फे दर आठवड्याला सादर होणा या पब्लिक स्पिक या दवैभाषिक कार्यक्रमात आज महिलांच्या सुरक्षेसबंधीची आव्हानं या विषयावर चर्चा होईल हा कार्यक्रम एफ

गोल्ड वाहिनी तसंच अतिरिक्त फ्रिक्वन्सीवर रात्री साडे नऊ वाजता ऐकता येईल

हा कार्यक्रम द्रदर्शनच्या डीटीएच वाहिनीवरही उपलब्ध आहे

काल आठव्या दिवशी भारताच्या खेळाइंनी जुडो जलतरण कुस्ती टेनिस मिश्र दुहेरी स्क्वॅश नेमबाजी आणि हँडबॉल या क्रिडा प्रकारांत पदकांची लयलूट केली थिरुअनंतप्रम इथं काल झालेल्या द्स या टी ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली